नवा भारत मातृशक्तीचा असेल राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचं प्रतिपादन

संपूर्ण विदर्भात कोरोंना बाधितांच्या संख्येत रोज वाढ काही जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश

नागप्र जिल्ह्यासह विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत

त्याम्ळे नवा भारत मातृशक्तीचा असेल भगिनीशक्तीचा असेल अस प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले

एसएनडीटी विदयापीठाचे संस्थापक महर्षी कर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन करून राज्यपाल म्हणाले शिक्षण केवळ अर्थार्जनासाठी न राहता ते मूल्यांवर आधारित असावे स्नातकांनी आपल्या डोळ्यांप्ढे उच्च ध्येय ठेवून तसेच नीतीमूल्ये सदाचार त्याग व सेवाभाव अंगीकार करून वाटचाल केल्यास त्यांच्या वैयक्तिक उत्कर्षासह राष्ट्र उत्कर्ष साधल्या जाईल

म्ख्यमंत्री टाळेबंदी कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देतानाच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले तर प्न्हा टाळेबंदीला सामोरे जावे लागेल असा सूचक इशारा म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही ठाकरे यांनी दिले राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर म्ख्यमंत्र्यांनी काल संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली

यावेळी यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात श्वानाचे रेबीज लशीकरण करण्यात आले रुग्ण वाहीकेला केदार यांनी हीरवी झेंडी दाखवून अभियाना प्रारंभ केला यावेळी बोलताना केदार म्हणाले आपल्या परिसरातील जीव जंतूवर अन्याय किंवा क्र्रता होवू नये याकरिता जीव जंतू दिन साजरा करण्यात येतो यानिमित्ताने राज्यात उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून रेबीज म्क्ती अभिमान राबविण्यात येत आहे

परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे विदर्भ कोरोंना संपूर्ण विदर्भातच करोना बाधितांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होतांना दिसत आहे

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात हा आदेश लाग् करण्यात आला असून पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही ब्लडाणा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे

यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढतच राहिली तर जिल्ह्यात कोरोनाची पर्ववत परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशीच परिस्थिती कायम राहल्यास प्न्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही असे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी स्पष्ट केले

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा ब्लढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचा कोरोणा अहवाल सकारात्मक आला असून आली असून प्रकृती स्थिर असल्याची माहीती त्यांनी दिली आहे काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे वैद्यकीय तपासणीनंतर ते घरीच उपचार घेत आहेत

त्यान्षंगाने आज विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या संपन्न झालेल्या सभैत कोरोनाचा वाढता प्राद्र्भाव लक्षात घेता विद्यापीठाचा सदतिसावा दीक्षांत समारंभ तूर्तास प्ढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला प्ढील समारंभाची तारीख यथावकाश ठरविण्यात येईल तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी अशी सूचना विद्यापीठाच्यावतीने क्लसचिव डॉ त्षार देशम्ख यांनी केली आहे

च्या पश्चिम विभागीय केंद्रा तर्फे आज प्रादेशिक विकासात भाषा पत्रकारितेची भूमिका या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले भाषा पत्रकारितेच्या स्थिती आणि गती वर अकादमी मध्ये चर्चा व्हावी आणि भविष्यात भाषिक पत्रकारितेची व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रगती व्हावी या हेतूने सदर आयोजन करण्यात आले

नागप्र मनपाची धडक कारवाई सरकारने अनलॉक ची प्रक्रिया राबवितांना लग्न समारंभासाठी जारी केलेल्या नियमावलीचे नागप्रात सर्रास उल्लंघन होत असून नागप्रात कोरोना बधितांची संख्याही सध्या झपाट्याने वाढत आहे

पाटील आबा सुंदर ग्राम प्रस्काराने सन्मानित केले जाते

हवामान आज आनि उद्या नागपूर जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यान वर्तवलेली आहे या अन्षंगान नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याच आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण रविंद्र ठाकरे यांनी केल आहे हवामान खात्याच्या अंदाजाच्या एक दिवस पूर्वीच वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाच आगमन झाल जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर ताल्क्यातील काही गावात पाऊस झाल्यान शेतकरी धास्तावला आहे गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली वातावरणात गारवा निर्माण झाल्याने थंडीत वाढ झाली आहे ब्लडाणा जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण होत चिखली ते खामगाव दरम्यान सकाळी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस कोसळला सध्या शेतामध्ये गह् आणि हरभरा सोंगणी चे काम स्रू असून अवकाळी पावसाने मात्र या पिकाचे नुकसान होत

अकोला जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे मात्र क्ठेही पाऊस झाल्याची नोंद नाही